आचार संहितेनुसार उद्या संध्याकाळी सहा वाजता या टप्प्यातला प्रचार थाबणार आहे

दरम्यान निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी आज होणार आहे तर सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील

जालना लोकसभा मतदार संघातले उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं जाहीर सभा झाली यावेळी गडकरी यांनी काँप्रसेवर जोरादार टीका केली काँप्रेसला जे पन्नास वर्षात जमलं नाही ते भाजप सरकारनं पाच वर्षात केल्याचं त्यांनी सांगितलं ग्रामीण भागाच्या विकासासाठी म्हणून सुरू करण्यात आलेली खासदार ग्राम दत्तक योजना सपशेल फसली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या गावातील जनतेला प्राथमिक सुविधा देखील मोदी उपलब्ध करून देऊ शकले नाहीत अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली ते काल रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं जाहीर सभेत बोलत होते प्रधानमंत्र्यांनी दत्तक धेतलेल्या गावाचा व्हिडिओ दाखवत योजना कशी फसली ते त्यांनी उपस्थितांना पटवून दिलं कॉप्रेस सरकारच्याच योजनांची नावं बदलून मोदी सरकारने योजना सादर केल्या अशी टीकाही त्यांनी केली शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभी असून शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबाद इथं जाहीर सभेत दिली औरंगाबाद मतदारसंघातले युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे शेकडो लोकांचे नाहक जीव गेले आहेत

मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते लोकप्रतिनिधी म्हणून आपण कधीही मराठी उत्तर भारतीय दक्षिण भारतीय असा जातीय भेदभाव करत नाही असं स्पष्टीकरण कॉप्रेसचे मुंबई उत्तर पश्विम लोकसभा मतदारसंघातले उमेदवार संजय निरूपम यांनी काल दिलं निरुपम यांनी काल जोगेश्वरी त बिंबिसार नगर ते त्रिपाठीनगर अशी प्रचाररथ फेरी काढली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं की समतेची भावना जोपासणाऱ्या काँग्रेस पक्षाचे आपण उमेदवार आहोत आपण मराठी विरोधक नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं अमरावती लोकसभा मतदारसंघात गुरूवारी मतदान झाल्यानंतर इव्हीएम रात्री उशिरा मुख्यालयात आणली आहेत स्ट्राँगरूममध्ये इव्हीएम सुरक्षित ठेवली असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रथम महापौर शांताराम काळे यांचं आज सकाळी निधन झालं

त्यांच्या पार्थिवावर औरंगाबाद शहरातल्या प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले राज्यात ई सिगारेट आणि हक्क्यावर बंदी आणण्याचा अंतिम निर्णय अन्न आणि औषध प्रशासनानं घेतला आहे ई सिगारेट आणि हुक्क्यामध्ये निकोटीनचा वापर होत असल्याने केंद्राच्या नियमाचे उल्लंघन होत असल्याचं स्पष्ट होत आहे आता त्वरित कारवाई करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉक्टर पल्लवी दराडे यांनी दिले नाशिक जिल्ह्यातील मुसळगाव इथल्या औद्योगिक वसाहतीत टायर पासून ऑइल बनवणाऱ्या कारखान्याला आज पहाटे चार च्या सुमाराला भीषण आग लागली सकाळी साडेसात वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी सहा अग्निशमन दलाच्या टँकरनी शर्थीचे प्रयत्न केले यात कोणतीही जीवितहानी झाली नाही

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील एका चौकात हातगाडीवर पाणीपुरी खाल्ल्यानं तीन कुटुंबातील महिलांना विषबाधा झाली या महिलांवर धारणी उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत भारतातून हज यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येत वाढ करायला सौदी अरेबियानं मान्यता दिली आहे यामुळे यावर्षी दोन लाख भाविक हज यात्रा करू शकतील असं अधिकृत सूत्रानं सांगितलं सध्या पावणे दोन लाख भाविकांना हज यात्रा करण्यास परवानगी होती

आज जयपूरमधे राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडियन्स बरोबर तर दिल्लीमधे दिल्ली कॅपिटल्सचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब बरोबर होणार आहे उत्तर मध्य महाराष्ट्रात काल तापमानात वाढ दिसून आली दक्षिण कोकणातही तापमान सरसरीपेक्षा अधिक राहिलं